राज्यातल्या आणखी पंचावन्न बाजार समित्यांचा ई नाममध्ये समावेश

निसर्ग चक्रीवादळानं झालेल्या नूकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार

मान्सूनची कालची प्रगती विदर्भ मराठवाड़यात आज महाराष्ट्र व्यापणार

आरोग्य मंत्रालय आरोग्य मंत्रालयानं काल खाजगी तसंच सरकारी कार्यालयं धार्मिक स्थळं मॉल्स यांच्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत कार्यालयात केवळ कोरोना संसर्गाची लक्षण नसलेल्या कर्मचाऱ्यांना आणि इतर व्यक्तींना प्रवेश करता येईल प्रवेशद्वारावर सॅनिटायजर आणि तापमान मोजण्याची सोय असणं अनिवार्य आहे कार्यालयाचं वेळोवेळी निर्जंत्कीकरण आणि स्वच्छता करणं तसंच कोविड प्रतिबंधाबाबत माहिती देणारे फलक लावणं आवश्यक आहे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी आपले चप्पल बूट आपल्या वाहनातच काढून ठेवावेत मूर्ती अथवा पवित्र ग्रंथाला स्पर्श करू नये या ठिकाणी ध्वनीमुद्रित प्रार्थना भजन लावता येईल मात्र प्रार्थना म्हणणाऱ्या समुदायाला धार्मिक स्थळी जमण्याची परवानगी नाही राज्यात मंदिरं अजून बंदच आहेत मॉल्समध्ये शारिरीक अंतराच्या नियमाचं पालन करावं नागरिकांना वस्तू देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी आणि चित्रपट गृह खेळण्याची ठिकाणं बंदच ठेवावीत असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे टेलीमेडिसिन विमा सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या कालावधीत सर्वाधिक फायदेशीर ठरणाऱ्या टेलिमेडिसिन अर्थात घरातूनच ऑनलाईन पद्धतीनं डॉक्टरांकडून उपचार घेण्याच्या पद्धतीचाही वैद्यकीय विम्यात समावेश करण्याचे आदेश भारतीय विमा नियामक प्राधिकरणांन सर्व खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांना दिले आहेत कोरोना बाधित रुग्णांना त्याचबरोबर अन्य गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनादेखील याचा फायदा होणार आहे टेलिमेडिसिन ही नवी संकल्पना असून आत्तापर्यंत फारशी वापरात नव्हती त्यामुळं वैद्यकीय विम्यात त्याचा समावेश नव्हता शिक्षण संस्था मागणी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाय योजनांचे पालन प्रत्यक्षात केलं जाण्याची शक्यता वाटत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शासनाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत घाई करू नये अशी मागणी पुण्यातील काही प्रमुख शिक्षण संस्थांनी काल केली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात अशीही या संस्थांची स्पष्ट भूमिका आहे निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा मंडळाने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत मात्र व्हॉटसअॅप आणि फेसबुकवरून या निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा परस्पर प्रसारित केल्या जात आहेत तरी या तारखांवर विद्यार्थी आणि पालक यांनी विश्वास ठेऊ नये याबाबत अधिकृत ई मेल प्रसिद्धीमाध्यमं वर्तमानपत्रं आणि मंडळाच्या संकेतस्थळावर तारखा जाहीर करण्यात येतील असे मंडळानं कळवलं आहे

त्याला मान्यता मिळाल्यामुळे लवकरच या बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन शेतमाल व्यापारास सुरूवात होईल त्यामध्ये पुणे जिल्हयातील बारामती आणि इंदापूर बाजार समित्यांचा समावेश आहे कोरोना संकटकाळात सामाजिक अंतर पाळून शेतमालाचा व्यापार वाढतो आहे पण त्यात शेतक यांच्या फसवणूकीचे प्रकार होताना दिसतात केंद्र सरकारच्यार ई नाम योजनेतील लिलाव पद्धतीमुळे शेतक यांना संरक्षण मिळणार आहे

ई नाममध्ये समाविष्ठ बाजार समित्यांमध्ये संगणकीय पायाभूत सुविधा केंद्रासाठी मोफत केंद्र देण्यात येणार आहे

समित्यांमध्ये संगणकीय प्रणाली कार्यान्वित होताच ऑनलाईन व्यापारास गती मिळेल अशी अपेक्षा राज्य कृषी पणन मंडळाकडून केली जात आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

या बातम्या आपण न्यज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं टविटर हँडल ऍट एआयआरन्यज पणे फेसबक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पणे आणि मराठी न्यज पणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यटयब चॅनेलवर

त्याला चांगला प्रतिसाद मिळत असुन कृषी विभागानं शेतक यांना त्यांच्या बांधावर बियाणे आणि खतं उपलब्ध करून दिली आहेत कृषीसंचालक विजयक्मार घावटे यांनी याबाबत अधिक माहिती दिली

मे जून आणि जूलै महिन्याचा परतावा भरण्याची मूदतही सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना ही माहिती दिली गोयल जागतिक स्पर्धेच्या कसोटीला उतरणारी गुणवत्तापूर्ण भारतीय उत्पादनंच आत्मनिर्भर भारत योजनेला बळकटी देऊ शकतात असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल काल यांनी काल सांगितलं भारतीय गूणवत्ता परिषदेच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते परिषदेच्या कामाची प्रशंसा करुन गुणवत्ता ठरवणं आणि प्रमाणीकरण वास्तवदर्शी पारदर्शी विश्वासदर्शी आणि कोणत्याही दबावाला न मानता केलेलं असावं असं गोयल यांनी सांगितलं गंगवार बालकामगार प्रथा नष्ट होण्यासाठी सर्वच स्तरांमधून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत असं मत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोषक्मार गंगवार यांनी व्यक्त केलं आहे जागतिक बालकामगार प्रथाविरोधी दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते काल बोलत होते

मंडणगड आणि दापोली तालुक्यात चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात येणार आहे कोकणात निसर्ग चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव रमेश कुमार यांच्या नेतृत्वाखालचं सहा जणांचं पथक येत्या मंगळवारी येणार आहे दरम्यान कोकणातल्या वादळग्रस्तांपर्यंत मदत पोहोचलीच नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला आहे

हर्षवर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल इंटिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम अर्थात एकात्मिक प्र इशारा यंत्रणेचं उद्घाटन झालं या यंत्रणेविषयी अधिक माहिती पावसाळ्याबरोबर जलमय मुंबईचं चित्रही दरवर्षीचंच आहे हे चित्र कधी बदललेल ठाउक नाही पण आता आगाऊ सूचना मात्र मिळू शकणार आहे भारतीय हवामान विभाग केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय आणि मुंबई महापालिका यांनी मिळून प्रस्थितीची आगाऊ माहिती देणारी यंत्रणा आयफ्लोज मुंबई तयार केली आहे

या यंत्रणेसाठी हवामान विभागाच्या विविध कार्यालयांकडून हवामानाची आणि महापालिकेकडून शहराची रचना सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांची माहिती एकत्रित केली जाईल आयफ्लोजद्वारे जीआयएस प्रणालीचा वापर करुन शहरातल्या प्रत्येक प्रभागातल्या पाणीपातळीचा अंदाज घेणं शक्य आहे

हे लक्षात घेता आयफ्लोज मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरू शकेल

ऐकुयात अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज प्रस्थान ठेवले जगात कोरोना सावट असल्याने प्रस्थान सोहळा अगदी मोजक्या लोकांसह शारीरिक अंतराचे निकष पाळून पार पडला प्रस्थानानिमित्त आज पहाटे काकड आरती झाली सकाळी पारंपारिक पूजा झाल्या दुपारी काल्याचे कीर्तन झाले दुपारनंतर प्रत्यक्ष प्रस्थान सोहळा पार पडला यावेळी राजकीय मान्यवर संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त पूजेचा मान लाभलेले वारकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यंदा पायी वारी होणार नसल्याने पालखीने मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर समाज आरती झाली त्यानंतर पालखी मंदिरातच विसावली आजपासून ते दशमीपर्यंत मंदिरातच विविध पारंपारिक कार्यक्रम पार पडणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले

आधुनिक वैद्यक शाखेतून डॉ अरुण महाले डॉ इंद्रप्रकाश गजभियेडॉ डी आर मुखेडकर तर दन्त विद्याशाखेतून डॉ शरद कोकाटे आणि आयुर्वेद विद्याशाखेतून वैद्य नारायण गांगल यांनाही या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला हवामान मान्सूनची प्रगती काल विदर्भ मराठवाड्यात झाली कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तो गुरूवारी जिथं पोहोचला होता त्या भागातच आहे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात मान्सून अजून पोहोचलेला नाही पण तिथे तो आज पोहोचेल अशी अपेक्षा आहे राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस अपेक्षित असून कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर राज्याच्या इतर भागात तुरळक ठिकाणी जोरदार सरी हजेरी लावू शकतात आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार